रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात सात जणांचे बळी गेले त्यापैकी पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संतधार सुरु आहे काही ठिकाणी जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पाऊस अद्यापही आहे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं अनेक ठिकाणी बाजारपेठेत पाणी शिरलं आहे

धारणी तालुका प्रशासन कडून सर्वोतोपरी मदतीचे प्रयत्न सुरु आहेत सिपना नदीचं पाणी दुनी गावात शिरलं आहे

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद असून भामरागड आणि अहेरी तालुक्यात सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला अहे चामोर्शी तालुक्यात दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं चौडमपल्ली नाल्याला पूर आला आहे यामुळे आष्टी आलापल्ली मार्ग बंद झाला आहे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली भामरागड रस्ताही बंद झाला आहे भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा आणि वीजपुरवठा ठप्प आहे पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली भामरागड मार्ग बंद आहे अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी वाहत असल्यानं हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शिवाय याच तालुक्यातील देवलमरी व्यंकटापूर तसेच अहेरी महागाव हा रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे आलापल्ली सिरोंचा मार्गही बंद झाला आहे

यातील शिल्लक असलेल्या मृत जलसाठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरवलं जात असून याबाबतीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यातला पाणीसाठा स्थिती गंभीर आहे

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातल्या एकलपूर गावाजवळ काल रात्री जिंवत विजतारांचा स्पर्श झाल्यानं बिबट्या आणि वानराचा मृत्यू झाला या विबटयानं शेतातल्या झाडावर बसलेल्या वानराला भक्ष्य करण्याचा प्रयत्न केला त्याच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी वानराने झाडालगत असलेल्या विज तारांवर उडी मारली मात्र शिकार करण्याच्या नादात बिबट्यानेही वानराचा पिच्छा करीत उडी मारली यामुळे विजेच्या धक्कयाने दोघांचाही मृत्यू झाला मराठा समाजाला शिक्षण आणि नोक यांमधे आरक्षण बहाल करणा या महाराष्ट्रातल्या कायद्याच्या संविधानिक वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीनं सुनावणीसाठी घ्यावी या मागणीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे ज्या याचिका सुनावणीसाठी यादीत असायला हव्या होत्या त्याचा न्यायालयाच्या कामकाज तालीकेत समावेश नसल्याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं याची दखल घेतली शेतकरी तसंच सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाव्दारे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचं कृषी मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे अमरावती इथं अंबादेवी पालखी मार्गाचं काँक्रीटीकरण आणि विद्युतीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते प्रधानमंत्री किसान विकास योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार सामान्य जनतेच्या विकासासाठी कार्यरत असल्यचंही ते म्हणाले लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासाच्या प्रश्रांसोबतच शेतकरी हिताचे प्रश्र सोडवण्यासाठीही पुढे यावं असं आवाहन बोंडे यांनी यावेळी केलं

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यानी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि कोकण परिसरातल्या शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन ठाकरे आणि सहायक पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकानं सुरुवातीला गुजरात इथून दीपक पटेल याला अटक केली त्यानंतर आतापर्यंत आठ जणाना अटक केली आहे